सीमाप्रश्रीन्यायालयातसुरुअसलेलालढाअंतिम असूनतोजिंकण्यासाठीतयारीनिशीउतरावंलागेलअसंराष्ट्रवादीकाँप्रेसचेअध्यक्षशरदपवारयांचं मत भारताचाआर्थिकवाढीचादरयंदासाडेअकराटक्केराहण्याचा आंतरराष्ट्रीयनाणेनिधीचा अंदाज

कोरोनामुक्त राज्यातल्यासगळ्याराजकीयपक्षांनीएकदिलानंआणिएकत्रितपणेलढादिलातरसीमाप्रश्नक्कीचसूटेल असंमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीम्हटलंआहे महाराष्ट्रकर्नाटकसीमावाद संघर्षआणिसंकल्पयापुस्तकाचंआजमुंबईतमुख्यमंत्र्यांच्याहस्तेप्रकाशनझालं त्यावेळीतेबोलतहोते सीमाभागासंबंधीचावादसध्यान्यायालयातआहे मात्रतरीहीतिथलीमराठीमाणसंआणिमराठीभाषेवरकर्नाटकसरकारसातत्यानंअन्यायकरतआहे अशावेळीविवादितसीमाप्रदेशाचाभागकेंद्रशासितप्रदेशम्हणूनजाहीरकरायलाहवा अशीमागणीहीत्यांनीयावेळीकेली सीमाभागातलेनागरिकमहाराष्ट्रातलेचआहेत राज्यसरकारनेहमीचत्यांच्यापाठीशीराहीलअशीग्वाहीत्यांनीदिली मात्रकर्नाटकाचाअत्याचारथांबायचाअसेलतर महाराष्ट्रएकीकरणसमितीनंहीएकसंधराहायलाहवंअसंसांगतानाच मुख्यमंत्र्यांनी समितीमधेपडलेल्याफुटीविषयीखंतहीव्यक्तकेली यापुढच्याप्रत्येकनिवडणुकीतसीमाभागातमहाराष्ट्रएकीकरणसमितीचेउमेदवारपुन्हानिवडूनयायलाहवेत अशीअपेक्षाहीमुख्यमंत्र्यांनीव्यक्तकेली सीमाप्रश्नीन्यायालयातसुरुअसलेलालढा हेयालढ्याचंअंतिमपर्वआहे तोजिंकण्यासाठीआपल्यालातयारीनिशीउतरावंलागेलअसंमतराष्ट्रवादीकाँप्रेसचेअध्यक्षशरदपवारयांनीयावेळीव्यक्तकेलं हीबाबगांभीर्यानंघेऊनत्यातमुख्यमंत्रीविशेषलक्षदेतअसल्याबद्दलत्यांनीसमाधानहीव्यक्तकेलं लोकांनी तिकीवर्षनिकरानंआणिसंयमानंदिलेलाहाजगातलाएकमेवलढाअसेल आणित्याचंसारंश्रेयसीमाभागातल्यामराठीमाणसांचंचआहेअसंतेम्हणाले आजप्रकाशितझालेलंपुस्तकसीमालढ्याचातिहासनजरेसमोरआणण्यासाठी तसंचन्यायालयातल्यालढ्याचीदिशाठरवण्यासाठीनिश्चितचमदतकरणारंठरेलअसंहीपवारयांनीनमूदकेलं महाराष्ट्रकर्नाटकसीमावाद संघर्षआणिसंकल्पहेपुस्तकसामान्यप्रशासनविभागाच्याअखत्यारितल्यासीमाकक्षानंप्रकाशितकेलंअसून याकक्षाचेविशेषकार्यअधिकारीडॉ

यामुळेजगातसर्वातवेगानंविकसितहोणारीअर्थव्यवस्थाम्हणूनजगातभारताचीओळखपुन्हानिर्माणहोऊशकते

कोरोनाप्रादुर्भावाच्यापार्श्वभूमीवरऑनलाईनसुरुअसलेले वित्तापाचवीतेआठवीचेवर्गआजपासूनप्रत्यक्षसुरुझाले

मात्रराज्यातअनेकठिकाणीशाळासुरूझाल्याअसल्याचंआमच्यावार्ताहरांनीकळवलंआहे

त्यासाठीगेल्याकाहीदिवसांपासूनशाळांचीस्वच्छताआणिनिर्जंतुकीकरणकरण्यातआलं होतंआजसकाळीमुलांचेतापमोजूनआणिसॅनिटायझरनंहातस्वच्छकरूनप्रवेशदेण्यातआला

अनेकशाळांमध्येसजावटकरूनतसेचरांगोळ्याकाढूनमुलांचेस्वागतकरण्यातआलं

त्यापुर्वीशाळेतआलेल्याविद्यार्थिनींचीशिक्षिकांनीथर्मलतपासणीकरत कोरोनाप्रतिबंधकनियमांचंकाटेकोरपालनकरण्याच्यासूचनादिल्या

यावेळीविद्यार्थ्यांनापुष्पगुच्छदेऊनत्यांचंस्वागतकरण्यातआलं ग्रामीणभागातीलशाळांमधीलउपस्थितीचांगलीअसलीतरीहीजिल्ह्यातकालखासदारआणिआमदारयांच्यावादामुळेझालेल्यातणावाचापरिणाम शहरीभागातल्याशाळांमधल्याविद्यार्थीउपस्थितीवरदिसूनआलाआहे

परभणीजिल्ह्यातल्यासर्वशाळांमधेपाचवीतेआठवीचेवर्गआजपासूनसुरूकरण्याचेआदेशजिल्हाधिकारीदीपकमुगळीकरयांनीदिले त्यानुसारआजपासून वित्तापाचवीतेआठवीचेप्रत्यक्षवर्गसकाळीसुरुझाले परभणीशहरातल्यासर्वशाळायामुळेगजबजूननिघाल्या

त्यासर्ववर्गानाविद्यार्थीउपस्थितराहतअसूनसंख्यापूर्णअसल्याचंशिक्षणविभागानंसांगितलं

चाचण्यांचेअहवालप्रलंबितआहेत तोअहवालपालकांचंसंमतीपत्र शालेयव्यवस्थापनसमितीचाठरावघेऊनशिक्षणआधिकाऱ्यांकडेपाठवण्याचंकामसुरुआहे लेखीपरवानगीनंतरचप्रत्यक्षवर्गसुरूहोणारआहेत आजपर्यंतशिक्षणाधिकाऱ्यांकडेएकाहीशाळेचाप्रस्तावपरवानगीसाठीदाखलझालानसल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांनीसांगितलं

नवीनरुग्णांचीनोंदझाली

जिल्ह्यातकालकोरोनामुळेएकहीमृत्यूझालानाही

तेकालनांदेडजिल्हापरिषदेतर्फेआयोजितसावित्रीबाईफुलेआणिनरहरकुरुंदकरपुरस्कारवितरणसमारंभातबोलतहोते नांदेडजिल्हापरिषदेच्याअध्यक्षमंगराणीअंबुलगेकरकार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानीहोत्या यावेळीसावित्रीबाईफुलेपुरस्कारानंसंध्याताईदत्तात्रेयबारगजे आणिबेबीसुरेखामनोहरशिंदेयांना तरनरहरकुरुंदकरपुरस्कारानंडॉ सुरेशसावंतआणिआशापैठणेयांनाअशोकचव्हाणयांच्याहस्तेसन्मानितकरण्यातआलं मानपत्र सन्मानचिन्ह ग्रंथ आणिदीडलाखरुपयेरोखअसंयापुरस्काराचंस्वरूपहोतं कोरोनालसीकरणाच्यापहिल्याटप्प्यातनाशिकजिल्ह्याचंकामसमाधानकारकआहे असंअन्नआणिनागरीपुरवठातथानाशिकजिल्ह्याचेपालकमंत्रीछगनभुजबळयांनीकालसांगितलं